लॉकडाऊन वाढवण्याच्या मुद्यावर मतं जाणून घेण्यासाठी ही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे देशभरात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबतची ही दुसरी बैठक आहे अनेक राज्य सरकार लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यास अनुकूल असल्यानं हा कालावधी वाढवला जाण्याचे संकेत असल्याचं वृत्त आहे

भारतानं ही औषधं दिल्याबद्दल इस्रायली जनता मोदी यांची ऋणी आहे अशा शब्दात नेतन्याहू यांनी द्वीट द्वारे पंतप्रधानांचे आभार मानले

उद्योजक कपिल वाधवान धीरज वाधवान आणि त्यांच्या क्टंबीयांना महाबळेश्वर प्रवासाचा परवाना दिल्याप्रकरणी सोमय्या यांनी ही मागणी केली वाधवान कूटंबीयांना परवाना जारी करणारे सचिव अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण ही वरवरची कारवाई असल्याची टीकाही सोमय्या यांनी केली कपिल वाधवान आणि धीरज वाधवान हे येस बँक घोटाळा प्रकरणातले प्रमुख आरोपी आहेत अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे

दरम्यान कपिल आणि धीरज वाधवान यांच्यासह तेवीस जणांविरोधात महाबळेश्वर पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नागरिकांनी अशा बनावट संकेतस्थळांपासून सावध राहण्याचं आवाहन सायबर विभागानं ड्वीट द्वारे केलं आहे या बनावट संकेतस्थळांना भेट दिल्यानं डेबिट क्रेडिट कार्डचे तपशील चोरले जाऊन त्यांचा गैरवापर होऊ शकतो अशी खबरदारीची सूचनाही सायबर विभागानं केली आहे

संचारबंदी काळात दिव्यांगाना जीवनावश्यक वस्तू आरोग्यविषयक बाबी भोजन आदी व्यवस्था याद्वारे करण्यात येणार आहे

साबणाने वेळोवेळी हात धूणे आणि मास्कचा वापर करण्याचं आवाहन सत्तार यांनी यावेळी नागरिकांना केलं

येशू ख्रिस्ताला सूळावर चढवल्याच्या आठवणीत हा दिवस पाळला जातो यानिमित्त गिरिजाघरांमधून प्रार्थना सभांचं आयोजन केलं जातं यंदा मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन बांधवांनी आज गुडफ्रायडे तसंच परवा साजऱ्या होणाऱ्या इस्टर संडेची प्रार्थना घरात राहूनच करावी असं आवाहन केलं जात आहे